ग्रंथदिंडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उस्मानाबाद शहरातल्या शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या दिंडीमध्ये सहभागी झाले काही विद्यार्थ्यांनी संत साहित्यिकांच्या वेशभूषा केल्या होत्या पर्यावरण संवर्धन बेटी बचाव बेटी पढाव वृक्षतोड थांबवा पर्यावरण वाचवा यासारखे सामाजिक संदेश देणारे चित्ररथ दिडी मध्ये सहभागी झाले होते ज्येष्ठ साहित्यिक आणि ब्याण्णवाव्या आखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष अरूणा ढेरे यांच्या हस्ते या संमेलनाच्या ग्रंथ दालनाचं उद्घाटन झालं त्याआधी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं कवी कट्टयावर कविता वाचन सध्या सुरू आहे ज्येष्ठ कवी पद्मश्री ना

राज्यातल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या रिक्त जागांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे

त्यांनी भाजपाच्या दिनेश पांचाळ यांचा पराभव केला

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे थेट नगराध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी झाले

एका बिनविरोध जागेसह अपक्षांनी तीन जागा मिळविल्या आहेत राष्ट्रवादी काँप्रेसला एकाही जागेवर यश मिळू शकलं नाही पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंधित एका आरोपीला विशेष तपास पथकानं काल झारखंड मधून अटक केली विशेष तपास पथकानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली असं या आरोपीचं नाव असून तो फरार होता गौरी लंकेश यांच्या हत्त्येच्या कटात तो सहभागी होता असं तपास पथकाचं म्हणणं आहे

औरंगाबादमध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानासाठी एकही झाड तोडणार नाही तर त्याठिकाणी अजून किती झाड लावता येतील याचा विचार करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सांगितलं बाळासाहेबांचं स्मारक होत असलेल्या प्रियदर्शनी उद्यानाची उद्घव ठाकरे यांनी आज पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते उत्पादन शुल्क विभागानं मद्यनिर्मीती आणि विक्रीशी संबंधित यंत्रणांना संगणकीय प्रक्रियेद्वारे जोडावं आणि करचोरीला आळा घालावा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत पवार यांनी काल मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची आढावा बैठक घेतली िनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करुन महसूलवाढीसाठी उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागा अंतर्गत विविध समित्यांवर अशासकीय सदस्य नियुक्त केलेल्या समित्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली या समित्या रद्द करुन नवीन अशासकीय सदस्य नियुक्त समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा

आज जागतिक हिंदी दिवस आहे हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशातही हिंदी भाषेचा प्रसार व्हावा या उद्देशानं दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो यानिमित्त आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आसाममध्ये गुवाहाटी ध्रिं आज खेलो डिया क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा होणार आहे त्यासाठी सगळी तयारी पूर्ण झाली आहे पक्ष्यांना प्राणघातक ठरणाऱ्या सिन्थेटिक मांजा किंवा नायलॉन धागा मांजा हा पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो या मांजावर शासनानं बंदी घातली असून त्यांची विक्री करणं साठवणं आणि वापरणं हा कायद्यानं गुन्हा आहे अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द मोठया प्रमाणात कार्यवाही करण्याची मोहिम वन विभागाच्या वतीनं हाती घेतली जाणार आहे मुंबई मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस आजपासून मुंबई नांदेड अशी धावणार आहे आज रात्री दहा वाजता ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल

भूसावळ नगरपालिकेत विषय समिती सभापती निवडीच्या सभेत काल सहा सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक धिवरे होते यापैकी पाच समित्यांवर महिलांना संधी देण्यात आली आहे